राज्यपाल आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसंच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्त्वाचा घटक असून राज्यातल्या विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केली जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित बांबू मिशनअंतर्गत सामुदायिक बांबू लागवड मोहीम या विषयावरच्या दोन दिवसांच्या चर्चासत्राचं उद्वाटन द्रस्थ उपस्थितीत करताना ते बोलत होते विद्यापीठांनी आणि विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण जनतेला बांबू लागवड तसंच बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंच विपणन करण्यासाठी मदत करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली राजभवनात नवीन वास्तूसाठी केवळ बांबूपासून तयार केलेलंच फर्निचर घ्यावं अशी सूचना आपण केली असल्याचं राज्यपालांनी सांगितलं सोयाबीन न्कसान राज्यातल्या लातुर हिंगोली उस्मानाबाद या जिल्ह्यात अलिकडे झालेल्या अतिवृष्टीनं विशेषतः सोयाबीनच्या शेतीच्या मोठ नुकसान झालं आहे काही ठिकाणी सोयाबीनच्या बनावट बियाणं उगवलंच नाही त्यामुळेही अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं

गेल्या काही दिवसाच्या सततच्या पावसाने सोयबीन पिक धोक्यात आल आहे ऐक्या तिथल्या पिक परिस्थितीची माहिती आमच्या प्रतिनिधीकडून लातूर औसा निलंगा देवणी उदगीर या तालुक्याला मोठ्या फटका बसला आहे इतर तालुक्यांनाही पावसाची झळ सहन करावी लागत आहे

अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे या पावसामुळे शतकऱ्याचे मुग तर हातचा गेलाच आहे

सोयाबीनच्या लागलेल्या शेंगानाच कोंब फुटत आहे सोयाबीनच्या शेंगाला जागच्या जागी कोंब फुटण्याचा प्रकार हा प्रकार पहिल्यांदाच होत आहे हजारो हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात आल असून पंचनाम्याची मागणी संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यु पवार यांनी केलेली आहे

जिल्ह्यात सर्वाधिक लागवड असलेल्या सोयाबीन पिकाचं यामुळे मोठं नुकसान झालं आहे सततच्या पावसामुळे वसमत सेनगाव कळमनुरी तालुक्यातल्या अनेक भागात उभ्या पिकाला कोंब फुटल्यामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे

गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे एकीकडं जिल्ह्यातल्या नद्या वाहत्या झाल्या असताना आणि पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा वाढत असताना दुसरीकडं खरीप पिकांचं मोठ नुकसान होताना दिसत आहे

सततच्या पावसामुळे उमरगा तालुक्यातील माडज कलदेव निंबाळा परिसरात काढणीला आलेल सोयाबीन पीक पाण्यात गेल आहे द्सरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातल्याच मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र सरकारच्या इ नाम शेतमाल खरेदी केंद्रामुळे मात्र शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे यंदाच्या हंगामात उडीदमूग या शेतीमालाला योग्य भाव मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत

म्रूम कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक उलाढाल असलेली बाजारपेठ आहे या बाजार समितीकडे उमरगा लोहारा तालुक्यासह शेजारील कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल विक्रीला आणतात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतीमाल नागपूर मद्रास दिल्ली हैद्राबाद यासारख्या मोठया बाजारपेठेकडे व्यापाऱ्यांकडून विक्रीला पाठवला जात आहे इ नाम सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना देखील शेतमाला जास्तीचे भाव असलेल्या ठिकाणी पाठवता येत असल्यामुळे बळीराजाला केंद्र सरकारच्या या योजनेमुळे हमी भावापेक्षाही जास्तीचा दर मिळू लागला आहे

टाळेबंदीमुळे ठप्प झालेला व्यवहार यंदाच्या खरीप हंगामात सुरळीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह आडत व्यापाऱ्यात खुशीचा माहोल दिसत आहे

या बाजार समितीत या हंगामात आतापर्यंत तीन हजार क्विंटल मूग आणि पंचविशे क्विंटल उडीदाची आवक झाली असून यंदाच्या वर्षी गतवर्षापेक्षा दुपट्टीने आवक होईल असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळण्यासाठी केंद्र सरकारनं लोकसभेत मांडलेल्या कृषीविषयक विधेयकामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सोडवण्यास मदत होणार आहे याबाबत आकाशवाणी बोलताना शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी आपले विचार मांडले

हेडगेवार सेवा समितीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत अंगणवाडी सेविका तसंच शेतकरी महिलांसाठी प्रशिक्षण तसंच स्थानिक अन्न धान्या पासून प्रक्रियायुक्त पदार्थ अशा विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली न्यायालय कामकाज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांच कामकाज दोन पाळ्यांमध्ये चालणार आहे उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीनं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे संबंधित वकील किंवा पक्षकार हेतूपुरस्सर गैरहजर राहिल्याचं लक्षात आल्यास कारवाईचा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे सोमवारपासूनच्या कामकाजात पत्नी मुलं पालक यांच्या देखभालीच्या खर्चासंबधी दाखल करण्यात आलेले अर्ज सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयानं काही खटले ठराविक काळात निकाली काढण्याचे आदेश दिले असतील तर अशा खटल्यांची प्राधान्याने सुनावणी होणार आहे तसंच ज्या प्रकरणांत आरोपी तीन किंवा त्याहून अधिक वर्षं कारागृहात आहेत आणि दंडाधिकारी न्यायालयापुढे सुरू असलेल्या खटल्यांतील जे आरोपी सहा महिन्यांपासून तुरूंगात आहेत त्या खटल्यांवरील सुनावणी घेण्यात यावी असे निर्देश या समितीनं दिले आहेत

शहीद सचिन जाधव यांना राज्य शासनाच्या वतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आदरांजली अर्पण केली आयएनएस विराट भारतीय नौदलात तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावणारी निवृत्त विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट काल अखेरच्या जलप्रवासाठी मुंबईच्या किनाऱ्यावरून गुजरातकडे रवाना झाली विराटला गुजरातमधील अलंग या जहाज तोडणी बंदरात नेलं जाणार आहे ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

तेव्हापासून विराट मुंबईतील नौदलाच्या तळावर उभी होती या युद्धनौकेचं युद्धसंग्रहालात रूपांतर करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राने तयारी दाखविली होती मात्र इतक्या प्रचंड आकाराच्या युद्धनौकेचं स्मारकात रूपांतर करणं व्यवहार्य ठरणार नसल्यानं भारतीय नौदलानं याबाबत उत्सुकता दाखवली नाही त्यामुळे अखेर विराटला मोडीत काढण्याचा निर्णय झाला केंद्र सरकारच्या मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशनने निविदा प्रक्रियेद्वारे श्रीराम ग्रूप या खासगी कंपनीला विराट मोडीत काढण्यासाठी देण्याचा निर्णय केला

युद्धनौकेवरील उच्च प्रतीचं स्टील बुलेटप्रूफ सामान आणि अन्य सुट्या धातूंना बाजारात मोठी मागणी असते त्यारुपात या विराट नौकेचं अस्तित्व काही अंशी टिकून राहील बाकी मागे राहतील या नौकेनं मूकपणे बजावलेल्या शौर्याच्या कामगिरीच्या आठवणी आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहून गौरीशंकर घाले यांच्यासह दीपा भंडारे पुणे

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता

त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक समित्यांवर काम केलं होत विशेषतः महिला कामगारांच्या प्रश्नसाठी आणि महिलांना गरोदर पणात हक्काची रजा मिळवून देण्यात केलेल्या प्रचार आंदोलनांत त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता विष्णू सोनवणे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सरदार तारासिंह यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते बापू निधन नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथले महानुभाव संप्रदायाचे महाराष्ट्रातील थोर संत वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांच काल सकाळी निधन झालं

दत्ता बापू यांनी गोरगरीब लोकांच्या कल्याणार्थ आपलं संपूर्ण जीवन खर्च केलं त्यांचे मराठवाडा विदर्भ तेलंगणा कर्नाटक या भागात हजारो अनुयायी आहेत आता पावसाच्या बातम्या नांदेड जवळच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णूप्री जलाशयाचे सात दरवाजे काल उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नांदेड शहरातील दासगणू महाराज पुलावरून काल पासून वाहतूक बंद करण्यात आली आहे जालना शहरासह तालुक्यातल्या बहुतांश भागात काल संध्याकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांना पावसाचा फटका बसला आहे पंढरपूरच्या भिमा नदीला पुर आला आहे त्यामुळे वाळवंटातली छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत या पावसामुळे जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून काही शेतकर्शेतकऱ्यांची जनावरही दगावली आहेत

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार